सिंधदर्गात कडाळ पणदर ओरोस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय गोंदियात समिंश्र प्रतिसाद

या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कृटबापर्यंत पोहोचणार आहे ऐकूया बाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील गावनिहाय लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका ग्रामीण भाग नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे

जे आजारी आहेत कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे आरोग्य पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेला स्वयंसेवक राहणार आहे शहर गावे पाडे वस्त्या आणि तांडे इथल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे सर्व लोकप्रतिनिधी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य अधिकारी कर्मचारी सर्वांचं या मोहिमेत योगदान राहणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्राची गावसकर प्णे

कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरेपीने संजीवनी रूपाने दिलासा मिळाला आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडन

त्यामुळे प्लझ्मा दानाच्या अहवानाला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद देत आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे व्हीडीओ कॉल पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयातील व्हिडिओ कॉल सुविधेमुळे रुग्णांशी थेट संवाद साधून विचारपूस करता येत असल्याने नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत

व्हिडिओ संवाद साधताना काही रुग्णांचे नातेवाईक भावूक होतात तर अनेक जणांच्या मनातील शंका भीती दूर होते ते बोलल्यावर शांत होतात

वैद्यकीय ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढील एक वर्षापर्यंत रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली ही वाहने तातडीच्या आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कामकाजासाठी तैनात असल्याचं समजण्यात यावं असं या अधिसूचनेत म्हटले आहे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा विनाअडथळा पुरवठा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

कोरोनावरील रुग्णांवर शासकीय दरात उपचार करण्याचं बंधन शासनाने घालून दिल असून त्यापेक्षा जास्त बिलाची आकारणी करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई होत आहे शासनाच्या या निर्णयाला आय एम ए ने तीव्र विरोध दर्शवला असून शासकीय दरात उपचार परवडत नसल्यानं मध्यम आकाराची अनेक रुग्णालये बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे शासनाच्या या निर्णयाचा विरोध म्हणून खासगी डॉक्टरांनी आपल्या नोंदणी प्रमाणपत्रांच्या प्रति जाळून निषेध व्यक्त केला असून यापुढील टप्प्यात सर्व रुग्णालये आपली नोंदणी प्रमाणपत्र आय एम ए कडे जमा करणार असून शासनानेच ही रुग्णालये चालवावीत असं आवाहन केलं जाणार असल्याचं आय एम ए ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे विमा कवच मंबई पश्चिम मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना खासगी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्र लिहिलं आहे केंद्र सरकारच्या योजनेन्सार विम्याचं कवच खासगी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल तर ते राज्य सरकार कोणत्या न्यायाने नाकारत आहे असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटायला आलं होतं तेव्हा त्यांनी या सरकारी अनास्थेची घटना समोर आल्याचं सांगितलं

अत्यावश्यक सेवा देखील या काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत

शहरातील भाजी विक्रेत्यांनी आणि काही किरकोळ कापड विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला नाही टोपे चंद्रपर चंद्रपुरातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमूख उपस्थितीत द्रदूश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी कोवीड संदर्भात चंद्रपूरातील परिस्थीतीची माहिती देत अनेक मागण्या केल्या अचूक माहिती देणारे अद्यावत माहिती केंद्र सुरु करावे या केंद्राच्या माध्यमातून कोरोना रुग्णालयांची नावे मदतवाहिनी क्रमांक उपलब्ध रुग्णवाहिकांची माहिती बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती यासह इतर माहिती नागरिकांना पुरविण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली लोकलावंत प्रश्न लातर लोक कलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोक कलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडुन कर्ज उपलब्ध करून घ्यावे राज्य शासनाने पूर्वीचे तमाशा अनुदान चालू करावे अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत एसटी धळे धुळे इथून कालपासून आंतरराज्य बससेवा सुरू झाली आहे धुळे साक्री नवाप्र सुरत शिरप्र शिंदखेडा सुरत दोंडाईचा शहादा अक्कलकुवा सुरत मार्गाने तीन फेऱ्या सुरू होतील या फेऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादानंतर गुजरात राज्यातील वापी बडोदा अहमदाबाद अंकलेश्वर या शहरांसाठी बस सोडण्यात येत आहेत तसेच धूळे ते पूणे दरम्यान शिवशाही बस सुरू होत आहे त्यासाठी ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार